विद्यासागर राव यांनी केलं आहे ते आज मुंबईत विविध लोकशाही देशांच्या निवडणूक आयुक्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनाच्या वेळी बोलत होते निवडुकीतल्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणं हे निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान आहेअसं ते म्हणाले

प्णे जिल्ह्यातल्या भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांना तपास करण्यासाठी आणखी वेळ न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना सत्र न्यायालयानं मुदत वाढवून दिली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयान काल ही मुदतवाढ अमान्य केली

उच्च न्यायालयान मुदत वाढवून दिली नाही तर हे आरोपी जामीन मंजूर करण्यासाठी पात्र होतील असं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर आणि एफ आर पी नुसार साखर कारखानदारांकडून दर मिळवून दिला जाईल यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे

यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीसोबत दोनशे रुपये दर द्यावा अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या परिषदेत केली

मुंबईत काल शिवस्मारक पायाभरणी आणि भूमिप्जन प्रसंगी झालेल्या बोट दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

मराठवाडा आणि नाशिक जिल्हयांतल्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यात एक स्वतंत्र धरण बांधण्याची घोषणा केंद्रीय जलसंपदा मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे

ठाणे जिल्ह्यातल्या नद्या आणि दमणगंगेचं पाणी समुद्राला जिथं मिळतं तिथं खाडीचं पाणी अडवून प्रकल्प उभारण्याचं नियोजन असून येत्या दोन आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशानुसार नाशिकमधल्या गंगापूर दारणा आणि पालखेड धरणातून साडे तीन दशलक्ष घनफूट पाणी सोडलं जाणार आहे दरम्यान या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षांनी काल नाशिकमधे रामकुंड शः गोदावरी नदीत उतरून आंदोलन केलं

प्रदूषणाची पातळी धोक्याच्या आणि गंभीर स्थितीला पोचली आहे अशा स्थितीत नव्या उत्सर्जन निकषांची अंमलबजावणी आणखी पुढं ढकलणं नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारं ठरेल असं न्यायालयान सांगितलं

विद्यार्थ्यांना ई शिक्षणव्यवस्थेचा लाभ घेता यावा तसंच त्यांना सुलभतेनं स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या एक लाख घरांना डेरनेट जोडणी आणि मोफत सेट टॉप बॉक्स दिले जाणार आहेत राज्याचा शिक्षण विभाग बी एस एन